मोदी माल वाहतक भावी पिढीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा देशासाठी महत्त्वपूर्ण असून केवळ राजकारणासाठी या यंत्रणेचं नुकसान करणं चुकीचं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं पायाभूत सुविधा ही देशवासीयांची संपत्ती असून ती कुणा एका पक्षाची वा नेत्याची खाजगी मालमत्ता नव्हे राष्ट्राच्या प्रती असलेलं आपलं दायित्व आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे

उत्तर प्रदेशातल्या पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या म्हणजेच ईडीएफसीच्या न्यू भाऊपूर न्यू खुर्जा या मार्गाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडलं

रेल्वेमंत्री पियुष गोयल उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते पायाभूत सुविधांमध्ये प्रभावी दळणवळणाला सर्वाधिक महत्त्व असून त्या सुविधा म्हणजे देशाच्या विकासवाहिन्या आहेत म्हणूनच सर्वोत्तम दर्जाच्या दळणवळण सुविधा निर्माण करण्यास सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून आज उद्घाटन झालेला आणि आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेला नवा न्यू भाऊपूर न्यू खुर्जा मार्ग भारतीय रेल्वेच्या गौरवपूर्ण भूतकाळाला एकविसाव्या शतकाची नवी ओळख मिळवून देणारा असल्याचं त्यांनी सांगितलं

ईडीएफसीच्या या नवीन मार्गामुळं कानपूर देहात जिल्ह्यातल्या पोलाद उद्योग औरेयामधलं दुग्धोत्पादन क्षेत्र इटवाहमधला कापड उद्योग यासारख्या अनेक स्थानिक उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत तसंच या मार्गामुळं कानपूर दिल्ली या मुख्य मार्गावरचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ईडीएफसीच्या प्रयागराज इथल्या नियंत्रण कक्षाचंही उद्घाटन करण्यात आलं या कक्षातून ईडीएफसीच्या संपूर्ण मार्गावर नियंत्रण ठेवलं जाईल हे केंद्र जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे नियंत्रण कक्षांपैकी एक आहे शेतकरी आमंत्रण नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना उद्या बुधवारी चर्चेसाठी बोलावलं आहे सरकार आणि आंदोलक शेतक यांदरम्यानची या मुद्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल

कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल

नवा कोरोना ब्रिटनहून भारतात परतलेल्या प्रवाशांपैकी सहा प्रवाशांमध्ये नव्या प्रकारचा रचना बदललेला कोरोना विषाणू आढळून आला आहे

या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांतल्या आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र खोल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यांच्या संपर्कात आलेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे इतर काही नमुन्यांची तपासणी सुरू असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे ब्रिटनहून भारतात परतलेल्या कर्नाटकातील तीन प्रवाश्यांना या नव्या प्रकारच्या रचना बदललेल्या कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं कर्नाटकाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी आज सकाळी बंगळूरू इथं पत्रकार परिषदेत सांगितलं तर महाराष्ट्रातील एकाही प्रवाशाला अद्याप रचना बदललेल्या नव्या विषाणूची लागण झालेली नाही अशी माहिती महाराष्ट्राचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली दरम्यान या रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे सध्या तयार होत असलेल्या लशी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार नसल्याचे कुठलेही पुरावे नाहीत असं मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं

आंध्र प्रदेशातील कृष्णा गुजरातमधल्या राजकोट आणि गांधीनगर पंजाबात लुधियाना आणि शहीद भगतसिंग नगर आणि आसामच्या सोनितपूर आणि नलबारी जिल्ह्यांमध्ये ही प्रात्यक्षिके घेण्यात आली

आकाशवाणी बातम्यांसाठी दिपेंद्र यांच्यासह मंदार कुलकर्णी पुणे

हर्षवर्धन यांना लस आणि लसीकरणा संबधीच्या गावी या आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व प्रदान करण्यात आलं आहे

जागतिक पातळीवरील लसीकरण प्रक्रियेची अंमलबजावणी आणि देखरेख गावी ही संघटना करते

हर्षवर्धन यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीच्या माधमातून झालं अरुणाचल प्रदेशातल्या इटानगर नंतर लेह इथलं हे केंद्र सर्वात उंचीवर उभारण्यात आलं आहे

भौगोलिक आणि राजकीय दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या या केंद्र शासित प्रदेशातील हवामानाचा अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं हे केंद्र उपयुक्त ठरणार असून कोविड संकटाच्या काळात केवळ नऊ महिन्यांमध्ये या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे नव्यानं तयार झालेल्या या केंद्र शासित प्रदेशाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून हे नवीन हवामन केंद्र म्हणजे त्याचंच उदाहरण आहे असं डॉ हर्षवर्धन यावेळी बोलताना म्हणाले या कार्यक्रमाला लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल पृथ्वी विज्ञान सचिव डॉ एम राजीवन भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ महापात्रा उपस्थित होते लष्कर संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत

भारतीय लष्करानं आयोजित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारीत स्टार्टअप वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ देण्याबरोबरच लष्करात नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात ड्रोन रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्ता स्वयंचलित यंत्रणा क्वांटम कॉम्प्युटींग थ्री डी प्रिंटिंग नॅनो टेक्नॉलॉजी आणि वैद्यकीय सुविधांबाबतचे प्रस्ताव संकल्पना सादर झाल्या लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस यांनी या वेळी बोलताना संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचं महत्त्व अधोरेखित केलं संरक्षण क्षेत्रातील उद्योगांनी प्रामुख्याने स्टार्ट अप्सनी नव तंत्रज्ञानातील संशोधनात गुंतवणूक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिवाकर यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे जो बायडन अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकी सुरक्षा यंत्रणांवर टीका करणाऱ्या अनेक संस्थांना मोठ्या नुकसानाला समोरं जावं लागल्याचा आरोप अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जोबायडन यांनी केला आहे सत्ता परिवर्तनानंतर सुद्धा बायडन यांच्या गटाला संरक्षणविभागाकडून आवश्यक ती माहिती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार विभागाने या संदर्भात बायडन यांना सूचित केल्यानंतर ते बोलत होते

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या नोव्हेंबर मध्ये झालेल्या निवडणुकीतला त्यांचा पराभव अजूनही मान्य केलेला नाही सत्तापरिवर्तानाला काही आठवडे लोटल्यानंतर सुद्धा राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांना महत्वाचे तपशील दिले जात नाहीत अशी बायडन यांची तक्रार आहे त्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे सध्याचे संरक्षण सचिव क्रिस्तोफर मिलर यांनी सांगितलं की या विभागाचे अधिकारी सत्तांतराच्या कार्यालयीन प्रक्रिया निष्ठेने पूर्ण करत असून बायडन यांच्याशी पेन्टॅगॉन अत्यंत पारदर्शी व्यवहार करत आहे रजनीकात आपण कोणताही स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार नसल्याचं दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आज सकाळी जाहीर केलं रजनीकांत यांनी एक तीन पानी पत्र आपल्या चाहत्यांसाठी प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये आपल्या प्रकृतीचं कारण देत राजकीय पक्ष स्थापन न करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र यापुढील काळातही लोकहितासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे गेले काही दिवस रजनीकांत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते कालच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे ओडिशा ओडिशामधील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता राज्यातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळानं काल याबाबतचा निर्णय घेतला या निर्णयानुसार ओडिशा उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचं राज्यातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधलं प्रवेशाचं प्रमाण कमी आहे या विद्यार्थ्यांना भौगोलिक आणि आर्थिक अडचणींमुळे किंवा योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे हे विद्यार्थी जेईई आणि नीट सारख्या प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करू शकत नसल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे एअरबॅग प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारनं प्रत्येक चारचाकी वाहनात चालकाच्या शेजारच्या आसनासाठी एअरबॅग बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं याबाबतची अधिक माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे

चुकीची कागदपत्र दाखवून रकमेचा गैरवापर करत बँकेची फसवणूक केल्याचा बँकेचा आरोप आहे दिल्ली आरएफआयडी दिल्लीत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशांवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीनं तेरा टोल नाक्यांवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे आरएफआयडी यंत्रणा बसवण्यात आली आहे या वाहनांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे

चिकटानचे समुपदेशक मोहसीन अली यांनी या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला

सुरुवातीला दोन धक्के बसल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नवोदित शुभमन गिलच्या साथीनं हे लक्ष्य सहज पार केलं कर्णधाराला साजेशी शतकी खेळी करत भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या अजिंक्य राहणेला सामनावीर घोषित करण्यात आलं या मालिकेतला तिसरा सामना येत्या सात जानेवारी पासून सिडनीमध्ये खेळला जाणार आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार